पृण्यातली गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी देश परदेशातल्या नागरिकांनी रस्त्यांच्या द्तर्फा तसंच विसर्जन घाटांवर गर्दी केली आहे सर्वच प्रमुख गणेश मंडळांनी मिरवण्कीसाठी तयार केलेले आकर्षक रथ आणि ढोल ताशा तसच लेझीम पथकांचं सादरीकरण हे मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण ठरलं आहे चांदीची पालखी फुलांचा आकर्षक रथ पारंपरीक पालखीसह मेघडंबरीतून प्ण्याच्या पाचही मानाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी ढोलताशांच्या गजरात निघाली सकाळी दहा वाजता महात्मा फ़ले मंडईतल्या लोकमान्य टिळक यांच्या प्तळ्याला महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रष्पहार अर्पण केल्यानंतर गणेश विसर्जन मिरवण्कीला प्रारंभ झाला सकाळच्या सत्रात खासदार गिरीश बापट विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे आदींसह विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पुण्याचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टिळक चौकात मानाच्या पाचही गणपतींचं स्वागत केलं दरम्यान शहरात चोख पोलिस बंदोबस्त आहे आठ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत सात बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांचाही यात समावेश आहे

लक्ष्मी रस्ता बाजीराव रस्ता शिवाजी रस्ता क्मठेकरकेळकर टिळक शास्त्री जंगलीमहाराज आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता वाहत्कीसाठी बंद आहे विसर्जन घाटांवर घरग्ती गणपतींचं विसर्जन हौदांमध्ये करावं या महापालिकेनं केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे यावरोबरच सार्वजनिक स्वच्छता मिरवणूक मार्गावरची स्वच्छता आणि औषधोपचार कीटकनाशक फवारणी याबाबतचं नियोजनही महापालिकेनं केलं आहे

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं दुपारी साडेचार वाजता तर मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं पावणे पाच वाजता आणि तिसऱ्या मानाच्या ग्रुजी तालिम मंडळाच्या गणपतींचं पावणे सहा वाजता विसर्जन झालं या तिनही गणपतींचं डेक्कन परिसरातील नटेश्वर घाटावर विसर्जन करण्यात आलं

दरम्यान आज सायंकाळी सहा वाजता गणपती विसर्जनावेळी अमृतेश्वर विसर्जन घाटावर बोट पलटी झाल्याची घटना घडली

तर गणपती विसर्जनाच्यावेळी व्रद्वेश्वर घाटाजवळ एक युवक ब्र्डाल्याची घटना घडली मात्र अग्निशमन दलाच्या जवानांमुळे त्या युवकास जीवदान मिळालं

प्ण्यातील वाहतूक कोंडीवर विविध उपाय योजना सुचवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतुकीची समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे

संघाच्या रस्ता सुरक्षा मोहिमेचे समन्वयक महेश पोहनेरकर यांनी आज याबद्दलची माहिती दिली आम्ही वाहत्रक पोलिसांच्या मदतीनंच ही मोहीम राबवणार असल्याचं ते म्हणाले पुण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनीही त्याला दुजोरा दिला शहरातील स्वारगेट कर्वेरस्ता सातारा रस्ता विमान नगर अशा गजबजलेल्या चौकात या चौक पालकांची मदत घेतली जाणार आहे

नागरिकांनी नदीपात्र आणि नदीलगत असणारी वाहनं काढावीत तसंच गणपती विसर्जनासाठी नदीपात्रात उतरू नये असं आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे हवामान प्णे आणि परिसरात आजही पावसाच्या हलक्या सरी पडल्या

तर हा होता आजचा पुणेवृत्तांत